राज्यात एकाही संशयित रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचं स्पष्ट केंद्र सरकारनं सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या समर्थनार्थ त्यांनी आज मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला आझाद मैदानात या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं त्यावेळी ते बोलत होते फक्त आर्थिक समस्यांवरुन लोकांचं लक्ष वळवण्यासाठी कायदे आणले जात आहेत का हे स्पष्ट करावं असं ते म्हणाले पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना आपला कायम विरोधच राहील असं त्यांनी सांगितलं त्यांना सामावून घ्यायला आपला देश म्हणजे धर्मशाळा नाही असं ते म्हणाले मुंबईसह देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादीच असल्याचं अनेकदा समोर आल्याचं ठाकरे यांनी सांगितलं येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबवण्यात येणार असून अर्जावरील कार्यवाहीची माहिती लाभार्थ्याला पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं यामुळे शेतकऱ्याला कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत आणि योजनांमध्ये पारदर्शकता येईल असं कृषीमंत्री भूसे यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकऱ्यांच्या तुरीला योग्य भाव मिळत नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे ते आज औरंगाबाद श्री वार्ताहर परिषदेत बोलत होते शासनानं तुरीला प्रती क्विंटल पाच हजार आठशे रूपये हमीभाव जाहीर केला मात्र प्रत्यक्षात चार हजार तिनशे रूपये भाव मिळत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे कापूस सोयाबीन आणि उसालाही योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे राज्य शासनाच्या कर्जमाफीचा दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांनाच लाभ झाला आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी पाहणी करून एकरी पंचवीस हजार रूपयांची मदत देण्याचं आधासन दिलं होतं आता केंद्रानं मदत दिली तर ही मदत देऊ असं मुख्यमंत्री म्हणत असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे

हा या कार्यक्रमाचा बासठावा भाग असणार आहे या कार्यक्रमात घ्यायच्या विषयांसाठी नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विरवरून केलं आहे

ओ व्ही वर आपल्या सूचना लिखित स्वरुपात देऊ शकतात

एम एस द्वारे मिळणाऱ्या द्व्याला भेट देऊन तिथंही आपल्या सूचना देऊ शकतात परभणी जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातल्या ज्वारी गहू हरबरा या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे ज्वारी आणि हरबरा पिकाची पानं निस्तेज होऊन पानांच्या कडा वाळत आहेत हरभऱ्याची फुलं गळत असून बूरशीजन्य रोग पडल्यानं पिकं करपून जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडीसह अळी बुरशी करपा विविध रोग पिकांवर पडले आहेत यात पानं खाणारी अळी पडली आहे हरभ याची घाटे गळती होताना दिसत आहे पानं द्रोणासारखी मुडत आहेत सध्या पिकांवर तुडतुडे फुलकीडे मावा पांढरी माशी लाल कोळी मिरड ढेकुण या किटकांचा प्रादुर्भाव वाढल्यानं पीकं रोग्रस्त होत आहेत पिके वाचवण्यासाठी औषधं निरूउपयोगी ठरत आहेत अमरावती विभागात विभागीय आयुक्त कार्यालयाने शेतकरी आत्महत्यांबाबतचा अहवाल सादर केला आहे त्यात यंदा जानेवारी महिन्यात साठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे

सामन्याआधी बांगलादेशाचा कर्णधार अकबर अलीनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फंलदाजीसाठी पाचारण केलं

महाराष्ट्रात कोरोनाचे संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेल्या सहा जणांपक्षी कुणालाही कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे यामध्ये एका चीनी नागरिकाचाही समावेश होता

महाराष्ट्रात अजून कुणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई शाळेतले शिक्षक सुरेश खरावन यांनी सद्दी द्या वह्या पेन घ्या हा अनोख उपक्रम राबवला आहे

किलो भावानं विकत घेऊन त्या बदल्यात तितक्याच किंमतीच्या वह्या पेन अथवा पेन्सिल विद्यार्थ्यांना दिल्या जातात आमचे वाशिमचे वार्ताहर याबाबत अधिक माहिती देत आहेत

जोडीदाराची निवड करताना बौद्दीक तसंच मानसिक गुणांचा विचार करावा रंग श्रीमंती कुंडली हुंडा इत्यादी मुद्दयांच्या आधारे जोडीदाराची निवड करू कये असा विचार अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे कोल्हापूर विभाग युवा कार्यवाह राजवप्रबि यांनी उपस्थित तरूणांसमोर मांडला सांगली जिल्ह्यात मालगाव इथं साडेपाचशे वर्षांपूर्वीच्या जन्म्रितीं सापडल्या आहेत भगवान महावीर मंदिराच्या जीर्णोद्वाराचं काम सुरू आहे

त्यातल्या काही मूर्ती साडेपाचशे वर्षापूर्वीच्या असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

याशिवाय काही छोट्या मूर्तीही सापडल्या आहेत

अमरावती िक्व स्वातंत्र्य संग्राम सेनानी रामकृष्ण खेरडे यांचं आज वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं

येत्या दोन दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं रहाण्याची शक्यता आहे याकाळात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे